कोविड रुग्णालयं ऑक्सीजनयुक्त खाटा आणि इतर पायाभूत सुविधांची आधीच तयारी करण्याच्या राज्यांना सूचना

क्युबामधील कॅस्ट्रो राजवटीचा अंत तरुण पिढीकडे देशाच्या कारभाराची सूत्रे

मंगळ ग्रहाची पिधान युती या दुर्मीळ खगोलीय घटनेचा खगोलप्रेमींना घेतला लाभ

बांगलादेशच्या नामवंत अभिनेत्री सारा बेगम काबूरी यांचं निधन मतदान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातल्या कोविड स्थितीचा आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेत आहेत विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले आहेत याआधी मोदी यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती रेमडेसीवीर किंमत सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता देशातल्या रेमडेसीवीर इंजेक्शच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत

या सर्व कंपन्यांनी आपल्या इंजेक्शनच्या किंमती बाराशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत बैठक केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी राज्यांना कोविड रुग्णालयांचं नियोजन आधीपासूनच करून त्यांची संख्या वाढविण्याची आग्रही सूचना केली आहे अकरा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आज घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध सूचना केल्या याबाबत सविस्तर वृत्तांत ध्वनी कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यासोबतच ऑक्सीजन सोय असलेल्या खाटा आणि अन्य सुसंगत पायाभूत सुविधा वाढवून कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येवर उपाय करावेत असंही डॉक्टर हर्ष वर्धन यांनी सांगितलं

या राज्यांनी कोरोनाचा अलीकडील प्रकोप रोखण्यासाठी कोणते उपाय केले आहेत त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला यामध्ये महाराष्ट्रासोबत छत्तीसगढ राजस्थान गुजरात मध्य प्रदेश केरळ पश्चिम बंगाल दिल्ली कर्नाटक तमिळनाडु आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश होता कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचं मूल्यमापन करण्यासाठी राज्यांनी त्यांच्याकडील माहिती यासंदर्भातील मध्यवर्ती अधिकाऱ्याकडे पाठवावी असंही हर्ष वर्धन म्हणाले

त्यामुळं राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा असं त्यांनी सांगितलं

राज्यांनी वैद्यकीय ऑक्सीजन पुरवठ्याची कमतरता आणि रेमडेसेवीरसारख्या अत्यावश्यक औषधांच्या किमती आटोक्यात ठेवण्याबाबत आपले विचार मांडले महाराष्ट्रातील कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबतही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

राज्यातले मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या कथित आरोपांना उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं मलिक यांचे आरोप म्हणजे अर्धसत्य आहे मलिक यांना वस्तुस्थिती माहीत नाही

रेल्वे दंड रेल्वे स्थानकात अथवा प्रवासादरम्यान गाडीत मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासन पाचशे रुपये दंड करणार आहे केंद्राच्या कोरोना प्रतिबंधक उपायांनुसार रेल्वेन दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भातलं पत्र रेल्वे मंत्रालयानं सर्व विभागांच्या सरव्यवस्थापकांना पाठवलं आहे तातडीनं सहा महिन्यांसाठी हा निर्णय लागू करावा असं या पत्रातून सांगण्यात आलं आहे मुंबई पोलीस मुंबईतली रस्त्यांवरची वाहनांची गर्दी कमी करण्याचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी रंगावर आधारित वर्गवारी पद्धत अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार रुग्णसेवेतील कर्मचाऱ्यांची वाहनं रुग्णवाहिका तसंच वैद्यकीय उपकरणांची वाहतूक करणारी वाहनं यांना लाल रंगाचं स्टिकर वापरण्यास सांगितलं आहे भाजीपाला दूध बेकरी उत्पादनं अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी हिरव्या रंगाचं आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पिवळ्या रंगाचं स्टीकर लावावं असं पोलिसांनी सांगितलं आहे

यामुळे रॉल स्वतः आणि त्यांचे मोठे बधू फिडेल कॅस्ट्रो यांची क्युबामधली सहा दशकांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे

क्युबाचा पाठीराखा असणाऱ्या सोविएत युनियनचं विभाजन झाल्यापासून तिथलं आर्थिक संकट वाढतच चाललं होतं त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमधली नाराजी आणि अस्वस्थता वाढीस लागली होती स्थलांतरित स्थलांतर करून भारतात आलेल्या प्राण्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी देशात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत गेल्या वर्षी भारतानं यासंदर्भातल्या परिषदेचंही आयोजन केलं होतं आशियाई हत्ती माळढोक पक्षी आणि बंगाल फ्लॉरिकन पक्षी यांचं संवर्धन करून त्यांना स्थलांतरित प्रजातींच्या अग्रक्रमाच्या यादीत स्थान मिळवून देण्यात भारताला यश आलं आहे अमेरिका रशिया रशियाने दहा अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगितलं आहे

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने आठ वर्तमान तसच माजी अमेरिकन अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली असून त्यांना देशात प्रवेश करण्यास मनाई केली आहे रशियात राहून रशियाच्या राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकन स्वयंसेवी संस्था बंद करणार असल्याचं परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरॉव्ह यांनी सांगितलं आहे गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप आणि फेडरल एजन्सीजच्या हॅकिंगसाठी जबाबदार दहा रशियन अधिकारी कंपन्या आणि इतर संबधित लोकांवर बंदी घालण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे चीन फुकशिमा चीनने जपानला फुकुशिमा अणु प्रकल्पातून दहा दशलक्ष टनापेक्षा जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेलं दूषित पाणी समुद्रात सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा असं सांगितले आहे हा निर्णय चुकीचा असून जपानने मानवजातीचा आणि भावी पिढ्यांचा विचार करावा असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर चीनने जपानच्या राजदूतास बोलावून घेतलं आहे जपान आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा ठपका ठेवत यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार चीनने राखून ठेवला असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान या पाण्यातून जवळजवळ सर्व किरणोत्सर्गी घटक काढून टाकण्यात आले असल्याचं जपाननं म्हटलं आहे

आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेनं जपानच्या प्रक्रियेला पाठींबा दर्शवला असून जगातील इतर अणु प्रकल्पांमधील पाण्याची विल्हेवाट याचप्रकारे लावली जात असल्याचं म्हटलं आहे पिधान युती खगोलप्रेमींना आज संध्याकाळी आकाशात एक दुर्मीळ खगोलीय घटना प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घेता आला मंगळ ग्रहाची पिधान युती होऊन मंगळ ग्रह दोन तास चंद्राआड लपला होता सध्या मंगळ हा पृथ्वीपासून खूपच दूर आहे

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मंगळ ग्रहाने चंद्रबिंबाला स्पर्श केला या वेळी सूर्य आकाशात असल्यामुळे मंगळ चंद्राआड जाताना दिसू शकला नाही

काहींनी दुर्बिणीच्या साहाय्यानं तर काहींनी साध्या डोळ्यांनी हे दृश्य पाहून मनात साठवून ठेवलं म्यानमा म्यानमारमध्ये रिपब्लिक ऑफ द युनिअन ऑफ म्यानमाच्या समितीखाली लष्करी सरकारच्या विरोधकांनी काल राष्ट्रीय एकता सरकार स्थापन केल्याची घोषणा केली आहे यू विन मायंट हे अध्यक्ष तर सल्लागार म्हणून अँग सॅन सू की राहणार आहेत अनेक लोकांनी टाळ्या वाजवून मेणबत्त्या पेटवून आणि क्रांतिकारक गाणी गाऊन याचं स्वागत केलं आहे

सारा बेगम यांना अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार तसंच जीवनगौरव पुरस्कारही मिळाला होता बांग्लादेशच्या चित्रपटसृष्टीत मिश्टी मेये अर्थात गोड मुलगी अशी ओळख असलेल्या सारा बेगम यांनी खासदार म्हणून काम केलं त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातही योगदान दिलं होतं